ते आज पृण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते काँग्रेसला नेतृत्व उरलं नसून पक्ष जनतेपासून दूर का गेला याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं असं जावडेकर म्हणाले मुळा आणि मुठा नदी विकासाबाबत जायका प्रकल्प निवडणुकीनंतर सुरु होईल असं त्यांनी सांगितलं नुकत्याच झालेल्या पावसात पुण्याच्या दयनीय अवस्थेबाबत बोलताना नगर नियोजनाचं काम आवश्यक असल्याचं ते म्हणाले कदम राज्यात पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार येईल असा विश्वास काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला

पुरर्कार राष्ट्रीय आरोग्य मिशन आणि भारतीय गुणवत्ता परिषदेनं घेतलेल्या स्वच्छता अभियानाच्या सर्वेक्षणात पृण्यातल्या पिंपरी इथलं डॉक्टर डी

पाटील रुग्णालय आणि संशोधन केंद्र देशात सर्वोत्तम ठरलं आहे या कामगिरीबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ

संस्थेचे विश्वस्त डॉक्टर यशराज पाटील अधिष्ठाता डॉक्टर जे

भवाळकर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चि चि चव्हाण यांनी हा प्रस्कार स्वीकारला

गेल्या दोन महिन्यात छावणीतर्फे कारवाई करण्यात आली होती काही दुकानदारांकडून दंडही वसूल केला होता त्यानंतर ही कारवाई थंडावल्यानं व्यावसायिक सर्रासपणे प्लास्टीकचा पिशव्याचा वापर करत असल्याचं दिसतं आहे याबाबत छावणीचे आरोग्य विभाग प्रमुख आर

शेख म्हणाले की प्लास्टीक बंदीवर कारवाई यापूर्वी केली आहे मात्र सध्या कर्मचारी वर्ग विधानसभा निवडणूकीच्या कामात व्यग्र असून निवडणूकीनंतर ही कारवाई वेगानं करण्यात येईल गुन्हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात अवैध दारू तयार करण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने भारती विद्यापीठ सहकारनगर विमाननगर विश्रांतवाडी येरवडा हडपसर भागात धाडी घालून देशी दारू तसंच इतर साहित्य जप्त केलं आहे

उद्या चौथ्या दिवशी कर्णधार विराट कोहली पाहुण्यांना फॉलोऑन देतो की दुसऱ्या डावात फलंदाजी घेऊन आघाडी वाढवण्याला प्राधान्य देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे क्रीडा नागपुर इथं पार पडलेल्या दुस या राज्यस्तरीय उप कनिष्ठ गटाच्या निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेत आज पुण्याच्या आर्या ठाकोरे हिनं दुहेरी मुक्टाचा मान मिळवला

मिश्र दुहेरीत पुण्याच्या ध्रव ठाकोरे यानं तिला चांगली साथ दिली

मुलींमध्ये स्वप्नाली नारळे आणि ईशा स्वर या दोघींनी तर मुलांमध्ये आरुष गलपल्ली आणि शौनक शिंदे यांनी अंतिम फेरीत धडक मारली असून त्यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे पुणे रोडरनर्सच्यावतीनं उद्या मॅरेथॉन स्पर्धेंचं आयोजन करण्यात आलं आहे

हवामान गेल्या काही दिवसांपासून प्णेकरांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या पावसानं आज काहीशी विश्रांती घेतली उद्या मात्र कोजागिरीचा चंद्र ढगांच्या आतच दडेल अशी शक्यता आहे